गुजरात मधल्या गांधीनगर इथं आयोजित तिसऱ्या जागतिक बटाटा परिषदेला त्यांनी व्हिडिओ कॉन्फरान्सिंगझारे संबोधित केलं शेतकऱ्यांचे प्रयत्न आणि सरकारचं धोरण यामुळे विविध अन्नधान्य उत्पादनात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे असं प्रधानमंत्री म्हणाले

शेती आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कृषी तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टप्सना चालना देण्यासाठी सरकार भर देत आहे

आधुनिक जैवतंत्रज्ञान कृत्रिम बुद्धीमत्ता ड्रोन तंत्रज्ञान यासारख्या नवतंत्रज्ञानाच्या वापराबाबत शेतकऱ्यांच्या सूचना महत्त्वाच्या आहेत असं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं

राष्ट्रांनी एकमेकांच्या भावना समजून घेणं आणि अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप नं करण्यामुळेच प्रादेशिक शांतता अबाधित राहील असं वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे

पाकिस्तान वगळता इतर सर्व राष्ट्र ही भूमिका निभावतात प्रादेशिक शांतता अबाधित राखण्यासाठी पाकिस्तान वगळता अन्य शेजारी देशांबरोबर भारत चर्चा करत आहे असं ते म्हणाले केवळ एका देशाच्या वर्तनामुळे सार्कचं विकासाबाबतचं उद्दिष्ट पूर्ण होत नाही असा आरोपही त्यांनी केला दहशतवादा विरोधात लढणा या प्रत्येक राष्ट्राला सर्वतोपरी मदत देण्यासाठी भारत मुख्य भूमिका बजावत आहे दहशतवादाला मदत करणाऱ्या राष्ट्रांविरुद्ध कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सीमेपार दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारत सक्षम असल्याचं ते म्हणाले शेजारी प्रथम या संकल्पेनवर या परिषदेचं आयोजन केलं आहे नवी दिल्लीत राजपथावरच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वोत्कृष्ट चित्ररथांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज पुरस्कार प्रदान केले आज नवी दिल्लीत झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात आसामच्या चित्ररथाला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आसामच्या चित्ररथातुन आसाममधल्या अनोख्या हस्तकलेचं आणि संस्कृतीचं दर्शन घडलं आंध्र प्रदेश विधान परिषद विसर्जित करण्याचा निर्णय काल आंध्र प्रदेश विधान सभेनं एकमतानं धेतला यासाठी बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी एका ओळीचा प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहापुढं ठेवला

विधानसभा अध्यक्ष तम्मीनेनी सीताराम यांनी हा प्रस्ताव मंजूर झाल्याची घोषणा केली त्यानंतर त्यांनी हे अधिवेशन संस्थगित केलं राज्यघटनेनुसार आता केंद्र सरकारनं याबाबत निर्णय घ्यायचा आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता दहाच दिवस उरले असल्यानं प्रचाराला वेग आला आहे राजकीय पक्षांचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आज भाजपा अध्यक्ष जे पी नङ्डा यांच्या तीन प्रचारसभा हरीनगर टिळकनगर आणि शालिमार बाग इथं होणार आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करवालनगर गोकलपूर मेहरौली छत्रपूर आणि दिल्ली छावणी इथं रोड शो करणार आहेत भोपाळ वायूगळती दुर्घटनेतल्या पीडितांसाठीच्या नुकसान भरपाई बाबतच्या केंद्र सरकारच्या याचिकेच्या सुनावणीतून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती एस रविंद्र भट यांनी अंग काढून घेतलं आहे

न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय पीठानं या याचिकेची सुनावणी उद्यापर्यंत स्थगित केली आणि याप्रकरणाच्या सुनावणीसाठी पीठ स्थापन करण्याबाबत सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे निर्णय घेतील असं सांगितलं

लाला लजपत राय हे प्रखर राष्ट्रवादी होते वंदेमातरम् चळवळ आणि सायमन गो बक्तिया आंदोलनातलं त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील अशा शब्दात उपराष्ट्रपती एम व्यंकया नायडू यांनी पंजाब केसरी लाला लजपत राय यांना त्यांच्या जयंतीदिनी आदरांजली वाहिली आहे लाला लजपत राय यांचं स्वातंत्र चळ्वळीतलं बलिदान सर्व देशवासियांना प्रेरणा देत राहील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे एअर इंडियातले आपले शंभर टक्के समभाग विकण्यासाठी केंद्र सरकारनं निविदा मागवल्या आहेत याबाबतचं प्राथमिक निवेदन काल सरकारनं जारी केलं

एअर इंडियाचे शंभर टक्के समभाग तर ए

जम्मू कश्मीरमधे अनंतनाग जिल्ह्यातल्या आरवणी भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबूल मुजाहिदीनचा एक दहशतवादी ठार झाला काल संध्याकाळी पोलीस आणि इतर सुरक्षा दलांनी या भागात शोधमोहिम सुरु केली होती ती चालू असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला त्याची ओळख पटली असून शाहीद अहम असं त्याचं नाव आहे या चकमकीत लष्कराचा एक जवान जखमी झाला चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबतच्या चर्चांसाठी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख कालच बिजिंगला पोचले आहेत

त्या पार्वभूमीवर वूहानमधल्या भारतीयांना तिथून हलवण्यासंदर्भात भारतीय दूतावास चीन सरकारशी चर्चा करत आहे

मात्र कोरोना विषाणूची बाधा झालेला एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही कोरोना बाधितांना होणा या खोकला आणि तापासाच्या लक्षणांची तक्रार पाच प्रवाशांनी केली होती त्यांच्या रक्ताचे नमूने परिक्षणासाठी पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवले होते

त्यासाठीचं कॉल सेंटर चोवीस तास कार्यरत राहील त्याचा क्रमांक आहे